ते काल संसदेच्या दोन्ही सभाग़हांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करत होते महिलांना समान अधिकार देण्यासाठी तिहेरी तलाक आणि हलाला सारख्या कुप्रथांचं निर्मुलन करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती म्हणाले सरकारच्या विविध योजनांचा राष्ट्रपतींनी आढावा घेतला

राज्यसभेतल्या तेलगु देशम पक्षाच्या चार खासदारांनी काल भाजपात प्रवेश केला काल त्यांनी राज्यसभेचे सभापती उपराष्टपती व्यंकय्या नायड्र यांची भेट घेऊन राज्यसभेतला आपला गट भाजपात विलीन करण्याचा प्रस्ताव दिला

विजय केळकर समितीच्या अहवालातल्या शिफारशी आहेत तशा स्वीकारणं शक्य नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट केलं विधान परिषदेत काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता

दरम्यान राज्यात सर्व अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत सांगितलं यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करून कायदा अधिक कडक केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले

या पद्धतीमुळे गणित सोपं झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला मात्र विधिमंडळाची मागणी असेल तर या संदर्भात तज्ज्ञांची समिती नेमून या समितीच्या शिफारसींनुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

यावेळी झालेल्या गोंधळामुळे उपाध्यक्षांनी विधानसभेचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केलं जिल्हा परिषदेच्या शाळाखोल्या दुरुस्तीसाठीचा वेगवेगळा निधी एकत्र करुन त्याद्वारे शाळा खोल्या दरुस्तीचा प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान सभेत दिली

नदीपात्रातून वाळू उपशासाठी खनिकर्म महामंडळाला सर्वाधिकार देण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधान परिषदेत केली आमदार विनायक मेटे यांनी जालना आणि बीड मधल्या वाळू तस्करांविरोधात कारवाई करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना मांडली होती

कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी ही माहिती दिली

राज्यशासनानं त्यानंतर अध्यादेश काढून वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू केलं होतं या अध्यादेशाचं विधेयक काल विधानसभेनं मंजूर केलं

काल तळकोकणाच्या काही भागात मोसमी पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे हिंगोली जिल्ह्यात गोरेगांव परिसरात पूर्वमोसमी पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या निमित्तानं सर्वत्र सामुहिक योगाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं आहे झारखंडची राजधानी रांची इथं आयोजित योगाभ्यास शिबीरात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत योगदिनाचा राज्यातला मुख्य कार्यक्रम नांदेड इथं होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत योगगुरु बाबा रामदेव या ठिकाणी उपस्थितांकडून योगाभ्यास करून घेत आहेत योग दिनाच्या अन्षंगानं औरंगाबाद शहरात काल सकाळी माहिती आणि प्रसारण मंत्रालय योगसंवर्धन संस्था आणि शासकीय क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमानं योग दिंडी काढण्यात आली हिंगोली आणि बुलडाण्यासह राज्यात विविध ठिकाणी काढलेल्या योग दिंडीत योग प्रसार संस्थांसह शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते

दरम्यान योग प्रसारासाठी दिले जाणारे यंदाचे पंतप्रधान पुरस्कार काल जाहीर झाले गुजरातमधली स्वामी राजर्षी मुनी लाईफ मिशन बिहारच्या मुंगेर इथली स्कूल ऑफ योग जपानमधलं योग निकेतन आणि इटलीच्या अँटोनिएटा रोझी यांची या प्रस्कारांसाठी निवड करण्यात आली सन्मानचिन्ह सन्मानपत्र आणि पंचवीस लाख रुपये असं या प्रस्काराचं स्वरुप आहे

या विजयामुळे गुणतालिकेत दहा गुणांसह ऑस्ट्रेलिया पुन्हा सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे आज या स्पर्धेत इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात लढत होणार आहे बेरोजगारीच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं शासकीय विभागातल्या रिक्त जागा तत्काळ भराव्यात सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा याप्रमुख मागण्यांचं निवेदन यावेळी विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलं

सखख्या भावाच्या लग्नात आलेल्या फरार गुन्हेगाराला पकडण्यासाठी हे पोलिस आले होते या हल्ल्यात चार पोलीस जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

बांधकाम सभापती नगरसेवक शिवाजी गवळी यांनी ही माहिती दिली

पदव्यूत्तर आरक्षण पूर्णपणे बंद करावं अभ्यासक्रमांना आर्थिक निकषांवर प्रवेश मिळावेत अशा आणि इतर मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधलेल्या शौचालयाच्या अनुदानाचा धनादेश देण्यासाठी त्यानं लाच मागितली होती सातारा जिल्ह्यात कोयनानगर इथं काल सकाळी भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे चार पूर्णांक आठ आणि तीन रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे